फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम लढत सोफिया केनिन आणि इगा स्वायटेक यांच्यात आज होणार आता सविस्तर बातम्या पासवान दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पाटणा इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत गुरुवारी रात्री त्यांचं निधन झालं महि काल संध्याकाळी त्यांचा पार्थिव देह विमानानं पाटणा इथं आणण्यात आला अंतिम दर्शनासाठी लोक जनशक्ती पार्टीच्या मुख्यालयात ठेवण्यात आला आहे तत्पूर्वी काल राष्ट्रपती रामनाथ कोविन्द आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी पासवान यांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं

ओडिशाच्या किनारपट्टी नजीक असलेल्या व्हीलर बेटावर स्थित लक्ष्याचा अचूक वेध लढाऊ विमानातून डागण्यात आलेल्या रुद्रम क्षेपणास्त्रानं घेतला

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने याबद्दल गोवा सरकारचं अभिनंदन केलं आहे

मानसिक आरोग्याबाबत आवश्यक आणि गुणवत्तापूर्ण सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी या दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे मानसिक आरोग्य एक मोठी गुंतवणूक अशी यंदाच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे

सार्वजनिक ठिकाणी छोट्या मंडपांना परवानगी देण्यात आली आहे मात्र गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन दर्शनाची सोय उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

ठाकरे पत्र अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांना निशाणा करून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यासाठी समाज माध्यमांवरील काही खोट्या खात्यांचा वापर केला जात आहे आणि द्वेष पसरवला जात आहे अशी तक्रार शिवसेनेनं केंद्र सरकारकडे केली आहे

दहशतवादी लपलेल्या जागी चकमक अजून सुरू आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार